कोरोना विषाणूमुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग अन्न आणि नागरी पुरवठा विभाग तसंच मदत आणि पुनर्वसन विभाग हे प्राधान्यक्रमाचे विभाग म्हणून शासनानं घोषित केले आहेत प्राधान्यक्रमाल्या विभागांव्यतिरिक्त इतर कोणत्याही विभागानं कोणत्याही खरेदी तसंच द्रुस्ती कार्यशाळा वा इतर खर्चांच्या प्रस्तावांना मंजुरी देऊ नये किंवा निविदा काढू नयेत असं या आदेशात म्हटलं आहे याशिवाय सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण आणि औपधी द्रव्ये विभागाशिवाय इतर विभागातल्या पदभरती आणि बदल्यांनाही स्थगिती दिली आहे

कोणत्याही विभागांनं प्ढच्या आदेशापर्यंत कोणतंही बांधकाम हाती घेऊ नये जी कामं सुरु करण्याचे आदेश मिळाले आहेत ती आणि चालू असलेली कामच फक्त करावीत वित्तीय वर्षाच्या कार्यक्रमांतर्गत कोणत्याही नवीन योजनांवर खर्च करू नये तसंच सध्याच्या कार्यक्रमांतर्गत चालू असलेल्या सर्व योजनांचा आढावा घेऊन रद्द तसंच पुढे ढकलता येण्यासारख्या योजना निश्चित करण्याचेही आदेश दिले आहेत

मुख्यमंत्र्यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातल्या विभागीय आणि जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते चालू महिना अखेरपर्यंत राज्यात सर्वत्र ग्रीन झोन झाले पाहिजेत असं मुख्यमंत्री म्हणाले रेड झोनमधून इतर झोनमध्ये संसर्गहोऊ नये यासाठी काळजी घ्यावी ल जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहती नच होईल हेही त्यांनी आणि अडकलेल्या लोकांचे येणे जाणे काटेकोरपणे नियम पाळू

एका दैनिकाचा पत्रकार आणि त्याच्या आईलाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे

काल रात्री उशिरा या सर्वांचे तपासणी अहवाल प्राप्त झाल्याचं डॉक्टर किशोरप्रसाद व्यास यांनी सांगितलं बाधित जवान हे मुंबईत बंदोबस्तासाठी गेले होते तिथे त्यांना या आजाराची लागण झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

यापैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे

जिल्हा सामान्य रूग्णालातून पळून गेलेले चार बाधित रुग्ण अद्याप सापडले नाहीत असं ते म्हणाले लातूर जिल्ह्यात उदगीरमध्ये आणखी तीन जण बाधित असल्याचं काल तपासणी अहवालात आढळून आलं

जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा आठ झाला आहे

अमरावती शहरात आता कोरोना विषाणू चाचणी केंद्र सुरू करण्यात आलं आहे

जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्यासह पोलीस प्रशासनानं आपल्या स्सज्ज यंत्रणा तसंच नियोजनबध्दरित्या कोरोना विषाणूची स्थिती हाताळल्यानं जिल्ह्यात त्याच्या प्रादुर्भावाला अटकाव बसला आहे

आतापर्यंत चार रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत

लक्षणं आढळून आलेल्या पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे

पण योग्य उपचारांमुळे असंख्य रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत असाच अनुभव आला तो नवी मुंबईतल्या ऐरोली इथं राहणारे मोहन टील्ल यांना

या सर्व कामगारांची आरोग्य तपासणी करून तसंच आवश्यक ती योग्य खबरदारी घेऊन त्यांना पाठवलं जात असल्याचं राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं या कामगारांना पाठवण्यापूर्वी संबंधित राज्य सरकारांसोबत संपर्क साधून नियोजन केलं जात असल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं राजस्थानशिवाय इतर कोणत्याही राज्य सरकारने बस किंवा खासगी वाहनाद्वारे कामगारांच्या प्रवासाला अनुकूलता दाखवली नाही असं या अधिकाऱ्यानं सांगितल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे

राज्याचे अन्न नागरी प्रखठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भूजबळ यांनी ही माहिती दिली राज्यात अद्याप अनेक जिल्ह्यात रेड आणि आरेंज क्षेत्र असल्यानं कोरोना विषाणू प्रादर्भावाचा धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे धान्याचे योग्य वाटप होण्यासाठी स्वस्त धान्य दकांनामध्ये शिक्षक तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियंत्रण ठेवण्यात येत असल्याची माहिती भ्जबळ यांनी दिली

सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे यासंदर्भात वृत्त प्रसारीत होत आहे हे वृत्त केवळ अफवा असून नागरिकांनी अशा कोणत्याही लिंकवर जाऊ नये आणि आपली माहिती भरू नये असं आवाहन मंडळानं केल आहे देशातल्या बेरोजगारांना सरकार दरमहा साडेतीन हजार रूपये भत्ता देत असल्याचा व्हॉटस अॅपवर येत असलेल्या पोस्टचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नसल्याचं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे

आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्सार साथरोगाच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध घालण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे

नागपूर शहरातही मद्य विक्री बंदच राहणार आहे मात्र नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ही दकानं सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे दरम्यान काल ही दुकानं सुरू झाल्यानंतर खरेदीसाठी ग्राहकांनी प्रत्येक जिल्ह्यात मोठी गर्दी केली काही ठिकाणी रांगा लावण्यात आल्या तर अनेक ठिकाणी एकमेकांपासून दर राहण्याच्या नियमाचं पालन न केल्यामुळे पोलिसांना गर्दी आवरण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागले त्यामुळे पोलिसांना काही दकाना बंद करणे भाग पडले

दारूमुळे दरवर्षी पाच लाख लोकांचे मृत्यू होतात ज्याचं प्रमाण कोरोना विषाणूच्या प्रादर्भावानं मरण पावलेल्या लोकांपेक्षा कैक पटीने जास्त असल्याचं डॉक्टर बंग म्हणाले

काल सम तारीख असल्यानं नागरिकांनी जुना मोंढा परिसरात किराणा दुकानांमध्ये खरेदीसाठी एकच गर्दी केली या ठिकाणी किमान शारीरिक अंतर राखण्याचा नियमही पाळला गेला नसल्याचं दिसून आलं दरम्यान औरंगाबाद इथं संचारबंदीच्या काळात द्कान चालवल्याप्रकरणी तिघा द्कानदारांविरोधात कारवाई करण्यात आली आहे

नागरिकांनीही या बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती यावेळी सामाजिक अंतराचा कोणताही नियम पाळला गेला नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

राज्य सरकारनं दिल्ली सरकारसोबत चर्चा केल्यानंतर त्यांचा परतीचा मार्ग मोकळा झाला आहे या विद्यार्थ्याना घरी परतण्यास परवानगी मिळावी यासाठी राहुरी तालुक्याचे आपत्ती व्यवस्थापन संपर्क समन्वयक आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती

या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना विलगीकरणात ठेवलं आहे

या सर्व मजूरांना त्यांच्या घरीच अलगीकरणात ठेवण्यात आलं आहे

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

हा सर्व निधी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते काल पंतप्रधान तसंच मुख्यमंत्री मदत निधीच्या अधिकृत बॅक खात्यावर जमा करण्यात आला

या मदतीचा धनादेश काल संस्थेचे सरचिटणीस आमदार सतिश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सुपुर्द केला

असा विवाह घरातल्या घरात व्हावा बाहेरच्या जिल्ह्यातून कोणीही या विवाहासाठी येऊ नये आणि या नियमांचं पालन होत असल्याची तहसीलदारांनी खात्री करून घ्यावी असंही जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे

या अभियानांतर्गत सिल्लोड इथं घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे प्रारंभी नगर परिषद कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली

गेल्या दिड महिन्यापासून दररोज किराणा सामानांची होलसेल दुकाने सुरू आहेत शहरातली सर्व किराणा दुकानात भरपूर माल उपलब्ध असून जनतेनं काळजी करण्याचं कारण नाही असं व्यापारी संघटनेनं म्हटलं आहे

संचारबंदीच्या काळात कुठल्याही महिला अथवा बालकावर कौटंबिक हिंसाचार होत असल्यास त्यांना त्यापासून संरक्षण आणि मदत मिळावी यासाठी या सेंटरची स्थापना केली असल्याचं नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेंद्र रोटे यांनी सांगितलं परभणी जिल्ह्यात पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या वतीनं पाथरी इथं नितीन जिनिंग मध्ये काल कापूस खरेदीला आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला

पूर्णा इथल्या कृषि उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कापूस खरेदीला कालपासून सुरुवात झाली

याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मात्र टाळेबंदीमुळे टरबूज खरेदीस व्यापारी नसल्यानं नुकसान होत असल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली

अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित येऊन आग विझविल्यानं कोणताही अनर्थ घडला नाही